या कायद्यातल्या काही तरतूदी शिथिल करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं मार्चमध्ये दिला होता

त्यामुळे या कायद्याचा मूळ उद्देश अबाधित राखण्यासाठी या तरतूदी त्यात पुन्हा समाविष्ट करण्याकरता सरकारनं हे विधेयक मांडलं

हा कायदा न्यायालयीन चिकित्सेच्या कक्षेबाहेर ठेवण्यासाठी त्याचा समावेश घटनेच्या नवव्या परिशिष्टात करावा अशी सूचना काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकावरच्या चर्चेत बोलताना केली

लोकसभेनं गेल्या महिन्यातच त्याला मंजूरी दिली होती